नवीन उपक्रम आणि गुणवर्तापूर्ण संशोधनाचा अभाव हे देशाप्रढचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय मंत्री श्री

यांचं प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उद्या सर्वपक्षीय बैठक घेणार

सिंधुद्र्ग विमानतळ प्रर्णत्वाच्या मार्गावर

आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्क्रतिक केंद्र नागप्ररव्या वतीनं डो

नवीन उपक्रमं आणि गुणवत्तापूर्ण संशोधनाचा अभाव हे देशपुढचं सर्वात मोठं आव्हान असत्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज कुलगुरू आणि संचालकांच्या तीन दिवसीय राष्ट्रीय सम्मेलनात ते बोलत झेते गुणवत्ता आणि शिक्षणात सुधार ही आजव्या काळाची गरज असून सर्व केंद्रीय आणि खाजगी विद्यापीठामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देष्यासाठी वातावरण निर्मितीची आश्यकता असल्याचं ते म्हणलें तसंव श्रिक्षणाच्या क्षेत्रात भारताचं कौशल्य जगासमोर आणण्याची वेळ आली असल्याचं श्री

मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उद्या सर्वफ्षीय बैठक घेणार आहेत भाजपाचे मंत्री आणि आमदारांच्या काल रात्री क्षेतलेल्या बैठकित झ निर्णय झाला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करू असं महसूल मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे म्हणूनच याबावत अध्यादेश काढला होता पण न्यायालयानं सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती त्यामुळं आता राज्य मागास वर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयापुढं ठेवन्न त्यावर लवकर निर्णय करण्याची विनंती केली जाईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक जाळपोळ खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सुडाची असल्याचं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा नियेध केला आहे सरकारनं ही सुडाची कारवाई तात्काळ थांबवावी मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणीही श्री मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे

जगात आदर्श निर्माण करणाऱ्या या मोर्चांसंदर्भात राज्य सरकारची भूमिका मात्र आकसाची राहिली आहे क्रेपरखेरणे इथं मराठा आंदोलनात जखमी झातेल्या रोहन तोडकर या तरुणाचा उपचारदरम्यान रात्री मुंबई इथं मृत्यू झाला मृत रोहन झ सातारा जिल्ह्यातील पाटण तालुकयातील चाफळ खोनोली गावचा असून त्याचा मृतदेह गावी नेन्यात येत झेता मृतदेह असणारी गाडी हजारोच्या जमावानं गावाजवळ अडवली पोलिसांच्या लाठीमारात जखमी होऊन रोहनचा मृत्यू झालेचा आरोप करत जमाव आक्रमक झाला असून म्रतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाइकनी घेतल्यानं प्रचंड तणाव आहे

उज्वल भारताची प्रतिमा विद्यार्थ्यांच्या मनात विंबविणारे व्यक्तिमत्व मिसाईल मॅन म्हणून ज्यांनी भारताच्या अणूकार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली असे माजी राष्ट्रपती डॉ

पी जे अब्दुल कलाम यांच्या ततीय स्मृती दिनानिमित्त म न

केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात डो

पी जे अब्दुत कलाम यांच्या तैलचित्राला महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन म न

तर्फे विनम्र अभिवादन केलं देशात सुरू असलेली व्याप्र गणना लक्षात घेत वाघांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता केंद्रीय वनमंत्री डॉ हर्ष वर्षन यांनी व्यक्त केली नवी दिल्ली इथं जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आठवडाभर सुरू असलेल्या समारंभाव्या समारोपात ते आज बोलत होते वायांच्या संरक्षण आणि संवर्षनासाठी देशभरात बालकांच्या सझय्यानं जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली तत्पूर्वी डॉ हर्ष वर्षन यांच्या हस्ते वन्य प्राण्यांच्या आरोग्य आणि पोषण व्यवस्थापनासंदर्भातील एका पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं प्राणीसंप्रहालयातील प्राण्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या पुस्तिकेत उपयुक्त माहिती देण्यात आर्ला आहे वन्य प्राण्यांच्या लसीकरणाबाबतचे तपशीलही यात समाविष्ट आहेत

या शतकातलं सर्वात मोठं खप्रास चंद्रग्रहण आज झेणार आहे

हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल चंद्रावर पृथ्वीची सावती पडल्यानं त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून या चंद्राला ब्लड मून असंही म्हटलं जातं नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी मझराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पठळे विपी इथं उभारण्यात येणाऱ्या विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला या विमानतळ परिसरातील इमारती बावपट्टी आणि विप्रतीकरणाचं काम वेगानं सुरू असून ते पूर्णत्वाष्या जवळ आहे

केंद्र सरकारच्या उडान या प्रदेशिक जोडणी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनाही परवडण्यायोग्य दरात हवाई प्रवास करता येईल असा विश्वास श्री प्रभू यांनी यासंदर्भातल्या वैठकीत व्यक्त केला या विमानतळामुळ कोकण भाग महाराष्ट्रातील इतर ठिकाणांशी जोडला जाईल आणि त्याचवरोबर या निसर्गरम्य ठिक्रणी पर्यटनालाही चालना मिळेल असं ते म्हणाले

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्क्रतिक केंद्र नागपूरच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे यंदाही डो

सदर समारोब नेहमीप्रमाणे डॉ वसंतराव देशपाडे स्मूती समागृह सिविल लाईन्स नागपूर इथं होणार आहे समारोझमध्ये तीन दिवस शास्त्रीय गायन वादन आणि संगीत नाटकाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे उद्या सामवेदातून संगीत हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय ख्याती प्रात्त शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर आणि सायी वाबवंद आणि कलाकार सादर करतील

या नाट्यकृतीमध्ये अमोल बावडेकर संपदा माने भरत चव्हाण इत्यादी गायक कलाकार भूमिका साकारतील बचत गटाच्या महिलांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ षेवून गावात रोजगार निर्मिती करण्याचं प्रयत्न करावं असं आवाहन दर्याप्रर मतदार संघाचे आमदार श्री रमेश ब्रॅदिले यांनी नरदोडा इथं केलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत फिल्ड औउटरिच व्यूरो अमरावती आणि ग्रामपंचायत नरदोडाव्या वतीनं श्री

केंद्र सरकारनं देशातील सर्व जनतेष्या सामजिक सुरकिततेचा विघार करुन पंतप्रधान सुरक्षा विमा जिवन ज्योति विमा आणि अटल पेशन सारख्या योजनाच्या माध्यमातून लोकांना समाजिक सरंक्षण देण्यात येत आहे आपल्या गावाला आपर्श गाव करण्याकरिता सरकारकडून राषवविल्या जाणाऱ्या योजना आणि उपक्रमामध्ये सर्वधित अधिकारी वर्ग आणि लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे

याप्रसंगी क्षेत्रीय प्रचार अधिक्ररी श्री

तालुका आरोग्य अधिक्ररी डॉ राजेन्द्र राह्यटे यांनी मिशन इंद्रधनूष्य पंतप्रधान मातत्व योजना आणि इतर आरोग्य विषयी योजनाची माहिती विशद केली

दीनदयाल स्पर्शं फिलाटेली शिष्यवृत्ती योजनेचा प्रारंभ करण्यात आला इयत्ता सझवी ते नववी मध्ये चांगली शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या आणि फिलाटेलीचा एक छंद म्हणून बाळगणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी संदर शिष्यवृत्ती दिली जाणार आहे

साखरेचा अतिरिक्त साठा निर्माण करणं आणि किमान विक्री मुल्य निश्चित करणं यासारख्या केंद्र सरकारच्या उपाययेजनांमुळं साखरेच्या किंमतीत सुधारणा झाली असल्याचं इकरा या पतमानांकन संस्थेनं म्हटलं आहे

मानव तस्करी प्रतिबंधक संरक्षण आणि पुनर्वसन विषेयक लोकसभेत संमत झाल्यावद्दल नोवेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी समाधान व्यक्त केलं आहे हे विवेयक एकमतानं मंजूर झेणं हे जनतेच्या रखणाप्रती राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आणि विवेकवुद्धी यांचं उदाहरण असल्याचं ते म्हणाले